आक्रमक विरोधकांचा मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार

कर्जमाफीसह शेतकऱ्यांचे विविध प्रश्न बियाणे खते कीटकनाशकांचा पुरवठा खरिपाची स्थिती पीककर्जवाटप याबाबत आकडेवारीनिशी माहिती देतानाच दुघाबाबत समग्र धोरण या अधिवेशनातच जाहीर करू अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली राईनपाख्यातील घटनेचा उल्लेख करून लोकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये असं आवाहन त्यांनी केलं विरोधकांनी केलेले भूखंड घोटाळ्याचे थारोप त्यांनी फेटाळून लावले अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी सदस्यांसाठी आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय विरोधकांनी दुपारच्या बैठकीतच घेतला होता कर्जमाफीसह शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आणि प्लास्टिक बंदीबाबतचा संभ्रम हे मुद्दे आपण सभागृहात उपस्थित करणार असल्याचं विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि धनंजय मुंडे यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं

आजपासून सुरू होणारं राज्य विघीमंडळाचं पावसाळी अधिवेशन हे नागपुरात भरणारं चौथं पावसाळी अधिवेशन आहे

त्यामुळे नागपुरात हिवाळी अधिवेशनच असा समज रूढ झाला पण तसा नियम नाही

या बरोबरच जनतेच्या विविध प्रश्नांवर आणि काही तातडीचे मुद्दे उपस्थित झाले तर त्यावरही चर्चा अपेक्षित आहे शेतकरी कर्जमाफीअवकाळी पावसाने मालेले नुकसान अशा विविध कारणांमुळे या अधिवेशनातही पुरवण्या मागण्या मांडल्या जाणार आहेत अर्थात हे सगळं कामकाज कसं होणार ते अधिवेशन कसं चालणार त्यावर अवलंबून आहे

नाणार आणि कर्जमाफीच्या मुद्द्यांव्यतिरिक्त नुकतेच मालेले भ्रष्टाचाराचे आरोप मराठा आंदोलन वसे मुद्दे हाती घेऊन ते सरकारची कोंडी करण्याचा प्रयव करणार नाणारच्या मुद्द्यावर शिवसेनाही त्यांच्या दिमतीला आहे यामुळे संभाव्य गोंधळात कामकाज रेटून नेणं ही सरकारची कसोटीच आहे

काल नागपूर इथं राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं ज्यांच्या पवीचं निधन झालं आहे अशा पुरुष कर्मचा यांनाही त्यांच्या लहान मुलांची काळजी घेण्यासाठी या रजेचा लाभ मिळणार आहे

जखमींना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत रेल्वे प्रशासनाकडून दिली जाणार आहे ज्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्षटना टळली ते मोटरमन चंद्रशेखर सावंत यांना रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी पाच लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं

मुंबई विचापीठ पावसामुळे खोळंबलेली वाहतूक आणि पादचारी पूल कोसळण्याची दुर्घटना यामुळे सुंबई विद्यापीठाच्या ज्या विद्यार्थ्यांना काल परीक्षा देता आली नाही ते पुन्हा परीक्षा देऊ शकतील

अलीकडेच व्हौटस् अँपवर प्रसारित झालेल्या अफवांमुळे काही निरपराध लोकांचा बळी गेला होता त्या पार्श्वभूमीवर हे निर्देश देण्यात आले आहेत पाशा पटेल राज्यातील दूध दरवाढीसंदर्भात राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अंतर्गत दूध व्यावसायिकांच्या समितीची स्थापना करण्यात आली या समितीमध्ये राज्यातील दूध व्यावसायिकांच्या दहा प्रतिनिधीची नेमणूक करण्यात थाली थाहे राज्य कृषीमूल्य थायोगाचे वध्यक्ष पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली काल पुण्यात समितीची पहिली बैठक झाली

चांगली सुविधा मिळावी यासाठी नागरिकांनी पथकर भरणं आवश्यक आहे असं ते म्हणाले साहित्यपरिषद अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलनाच्या अध्यक्ष पदासाठीची निवडणुकीची पद्धत रद्द करण्याबरोबरच साहित्य महामंडळ अधिक व्यापक करण्यासंदर्भातल्या निर्णयांवर साहित्यवर्तुळातून विविध प्रतिक्रीय व्यक्त होत आहेत संलग्नता हवी होती पण सहयोगी सदस्यत्व मिळतंय यात समाधान आहे पण त्यातही अडथळे येऊ नयेत अशी अपेक्षा कोकण मराठी साहित्यपरिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी महेश केळुस्कर यांनी काल आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केली

या संस्थाना सलग्न संस्था करून घ्याव्यात अशी पण मागणी होती पण काही कारणांमुळे तसे होऊ शकलेले दिसत ना हीये पण सहयोगी संस्था म्हणून या दोन संस्थाना त्यांनी सामावून घ्यावे अशी इच्छा आहे आणि तशी लोकांची मागणी आहे

दिव्यांग राज सरकारी शिक्षणसंस्था तसंच अनुदानित शिक्षण संस्थामध्ये दिव्यांग विद्याध्यांसाठी पाच टक्के जागा राखीव ठेवण्याचा आदेश राज्याच्या उज्व याणि तंत्रशिक्षण विभागानं काढला आहे चालू शैक्षणिक वर्षापासूनच हा आदेश लागू होणार आहे याशिवाय उच्च शिक्षण घेऊ इच्छिणा या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी वयोमर्यादेची अट पाच वर्षांनी शिथिल करावी असंही या आदेशात म्हटलं याहे व्हेंडिंग मशीन्स सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या सूचनांनुसार महिला कैद्यांना स्वच्छतेसाठी चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात याकरता राज्यातील नऊ कारागृहांमध्ये सॅनिटरी पॅंडस् व्हेंडिंग मशीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य महिला आयोगानं घेतला आहे

ती महिनाभरात पूर्ण होईल अशी माहिती आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी काल दिली निवडणूक सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीचा निकाल काल जाहीर करण्यात आला

हवामान कोकणात काल सर्वत्र चांगला पाऊस झाला पश्चिम महाराष्ट्रातही पावसानं अनेक ठिकाणी हजेरी लावली विदर्भ मराठवाड्यात मात्र पाऊसमान यथातथाच होतं

कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे